लोकसभेनं परवाच या विधेयकाला मान्यता दिली होती या एकशे चोविसाव्या विधेयकाचं कायद्यात रुपांतर होण्यासाठी आता ते राष्ट्रपर्तीकडे पाठवलं जाईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधेयक मंजूर होणं हा सामाजिक न्यायाचा विजय असल्याचं म्हटलं आहे पंतप्रधान राफेल व्यवहार आणि ख्रिश्वन मिशेल यांच्या दरम्यानच्या संबधाबाबत काँप्रेसनं स्पष्टीकरण द्यावं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉप्रेसला आव्हान दिलं आहे

जिस बिचौलियों को सरकार खोज रही हैं उन बिचोलियों में से एक को विदेशसे उठा करके लाया गया हैं मिशेल मामा किसी दुसरी कंपनी के विमानों के लिए लॉबिंग कर रहा था अभी सवाल का जवाब मिलना जरुरी हैं देशातल्या प्रत्येक गरीब व्यक्तीला भेदभावरहित आणि प्रतिषेचं जीवन जगता यावं आणि त्यांना सर्व प्रकारच्या संधी मिळाव्यात यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे असं प्रतिपादन करून पंतप्रधान म्हणाले लोकसभा में एक ऐतिहासिक बिल पास ह्आ सामान्य वर्ग के गरिबों को दस प्रतिशत आरक्षण पर मोहर लगा कर सब का साथ सब का विकास के मंत्र को और मजब्रत करने का काम किया गया देशात आपल्या सरकारच्या कार्यकाळात झालेल्या गतिशील कामाचा त्यांनी अभिमानानं उल्लेख केला विते साडे चार वर्षों में प्रधानमंत्री आवास योजना शहरी उसकी रफ्तार ने लाखों गरीब परिवारों के जीवनस्तर को उपर उठाया पहले सरकार किस गती से काम करती थी हम किस गती से काम कर रहें हैं इतने बडे देश में एक साल में अस्सी हजार ये मोदी सरकार देखिये अकेले सोलापूर में तीस हजार स्वातंत्र्योत्तर काळात आधीच्या सरकारांना देशाच्या विकासासाठी जे जमलं नाही ते आपल्या सरकारनं करून दाखवलं असं सांगताना पंतप्रधान म्हणाले

विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते देशातील साखर उद्योग टिकवण्यासाठी स्वतंत्र पॅकेज दिलं जाईल तसंच साखर उद्योगातील अडचणी कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगून गडकरी म्हणाले

ते म्हणाले माननीय मोदी साहेबांनी आपल्या सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद या रेल्वे मार्गाला देखिल मान्यता दिलेली आहे साहेबांनी आणि गडकरी साहेबांनी या ठिकाणी जे रस्त्यांचं जाळ उभं केलं आहे आमचं खरं म्हणजे पांडुरंग आमच्या उभ्या महाराष्ट्राचं दैवत आहे त्या ठिकाणी जाणारी ज्ञानोबा तुकोबांची पालखी आता इतक्या चकचकीत मार्गानं जाईल की त्या ठिकाणी कुठलाही त्रास आमच्या वारकऱ्यांना होणार नाही हे मोठं काम आज आपण याठिकाणी करुन दाखवलं

म्हाळूंगे बालेवाडी इथल्या शिव छत्रपती क्रीडा संक्लामध्ये खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेचं उद्वाटन काल राठोड यांच्या हस्ते झालं त्यानंतर ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यावेळी उपस्थित होते राज्यातलं पाहिलं क्रीडा विद्यापीठ औरंगाबाद इथं उभारणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी यावेळी केली

राठोड युवा पिढी समाज माध्यमांवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करते त्याप्रमाणेच त्यांनी या माध्यमातून सामाजिक जबाबदारी या विषयावर देशव्यापी मोहीम राबवावी असं आवाहन केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी काल पुण्यात केलं सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स या उपक्रमाअंतर्गत व्याख्यानात ते बोलत होते

मख्यमंत्री पोलिसांबदल भीती नाही तर भरवसा वाटला पाहिजे अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात व्यक्त केली पूणे पोलिस विभागानं उभारलेल्या भरवसा सेवा संकुलाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते भरवसा सेवा संकुलाच्या माध्यमातून एकाच ठिकाणी समुपदेशन कायदेशीर सल्ला आणि वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं

श्रीपाद जोशी राजीनामा जेष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवलेलं साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचं निमंत्रण आयोजकांनी रद्द केल्यानंतर मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला आज होणाऱ्या महामंडळाच्या बैठकीत जोशी यांचा राजीनामा स्वीकारला गेला तर त्याचवेळी नवीन अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे दरम्यान उद्यापासून सुरू होणाऱ्या या साहित्य उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असून टपाल मैदानावर भव्य सभामंडप उभे राहिले आहेत

त्यात वाढ करावी ही संस्थाचालकांची मागणी आहे या संदर्भात मुख्य सधिवांच्या अध्यक्षतेखालील समितीनं लवकर निर्णय घेऊन प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करावा असे निर्देश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत दिले परस्कार वितरण राज्य शासनातर्फे शास्त्रीय संगीतासाठी दिला जाणारा यावर्षीचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ बासरीवादक डॉ

त्यामुळे शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची कोणतीही आवश्यकता नाही अशी ठाम भूमिका शिवसेना कॉप्रेस आणि राष्ट्रवादी या विरोधीपक्षांनी घेतली त्यामुळे पाणी कपाती बाबतचा कोणताही निर्णय कालच्या सर्वपक्षीय बैठकीत झाला नाही

गेल्या चोवीस तासांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात उल्लेखनीय घट झाली

उद्या सकाळपर्यंतच्या अंदाजान्सार विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात काही भागांत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे